मुक्तता निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश आज जारी केला या प्रकरणातल्या एक दोषी मुकेश सिंग याचा दयेचा अर्ज आज राष्ट्रपतींनी फे ळला दिल्लीच्या नायब राज्यपालांनी अर्ज फेठाळण्याच्या शिफारशीसह हा अर्ज कालच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता केंद्रीय गृहमंत्रालयानं आजच हा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून तो रद्द करावा अशी शिफारसही केली होती काश्मिरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत आणि घ जात्मक मुद्दा असून तो भारत आणि पाकिस्तान या दोघांनी सिमला करार तसंच लाहोर घोषणेच्या परीघात राहून सोडवायला हवा असं रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी म्हा झिं आहे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या चीन ने बोलावलेल्या बंद खोलीतल्या बैठकीबद्दल रशियाची भूमिका स्पष्ट करताना ते वार्ताहरांशी बोलत होते काश्मीरच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघात चर्चा करणं योग्य नसल्याचं रशियाचं मत फार पूर्वीपासून कायम असल्याचंही ते पुढे म्हणाले केंद्रीय मंत्र्यांचा एक गाउद्यापासून जम्मू कश्मीर आणि लडाखच्या दौ यावर जाणार आहे

जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या अनेक विकासयोजनांची तसंच केंद्रानं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी हा दौरा असल्याचं गृहमंत्रालयानं लिहिलेल्या पत्रात म्हा मिं आहे शेजारी देशांमधे वर्षानुवर्षे धार्मिक छळ सोसलेल्यांना आणि त्यामुळे भारताच्या आश्रयाला आलेल्या अल्पसंख्याकांसाठी नागरीकत्व दुरुस्ती कायदा आहे असं प्रतिपादन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांनी केलं दिल्ली श्विं एका कार्यक्रमात बोलताना नड्डा म्हणाले की या कायद्याला विरोध करणारे देशाला धोका पोचवत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या कायद्याबद्दल काहिही माहिती नाही आणि ते देशाची दिशाभूल करत आहेत अशी धिक्राही नड्डा यांनी केली

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणा या अत्याधुनिक तेजस एक्सप्रेसचा आज गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अहमदाबाद रेल्वे संशिनवर हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला ही गाडी नाडियाद बडोदा भरुच सुरत वापी आणि बोरिवली स्थानकांवर थांबणार आहे

दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुर्वियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे आसाम आणि मेघालयमधे सर्व नागरिकांपर्यंत आधार न पोचल्यामुळे ही दोन राज्यं या नियमातून वगळण्यात आली आहेत लाभार्थीकडे आधार नसल्यास त्यांना त्वरीत आधार नोंदणी करुन त्याची पावती सादर करणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या परिपत्रकात म्हा लं आहे जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनानं आज विविध राजकीय पक्षांच्या अजून चार नेत्यांची मुक्तता केली काश्मीर भागात लागू असलेले निर्बंध शिथील करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हाजी अब्दुल रशीद नाझिर अहमद गुरेजी मोहम्मद अब्बास वानी आणि माजी मंत्री अब्दुल हक खान यांना आज सोडून देण्यात आलं आहे नामिल कॉन्फरन्सचे अल्ताफ कालू शौकत गनी आणि सलमान सागर तसंच पीपल्स डेमॉक्री कि पा चे नेते निझामुद्दिन भ आणि मुखतार बंध यांना मुक्त केलं होतं

भारत आणि जिण या परस्परपुरक अर्थव्यवस्था आहेत असं जिणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी म्हा कें आहे ते आज मुंबईत भारतीय औद्योगिक संघाजेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक धिनाचीही गरज आहे आणि जिण हा भारताला िन पुरवठा करू शकणारा विद्वासू भागिदार आहे असं झरीफ यांनी नमूद केलं

दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार अधिक वाढावा यालाच आपलं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले चाबहार बंदरासंदर्भातल्या आर्थिक व्यवहारांविषयी दोन्ही देशांनी परस्पर करारही केला असल्याची माहिती झरीफ यांनी यावेळी दिली

ते आज नवी दिल्ली धिं बातमीदारांशी बोलत होते पुढच्या पाच वर्षांमध्ये ही दुप्प करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं पर्य क्रिांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं

चीनमधे वुहान क्विं झालेल्या एक मृत्यू आणि एकेचाळीस संसर्गांच्या बातम्यांवर सरकार लक्ष ठेवून आहे आपण जागतिक आरोग्य संस्थेच्या संपर्कात राहुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं आरोग्य आणि कुटुंबे कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी यावेळी सांगितलं चीन वरुन आलेल्या प्रवाशांची विविध विमानतळावर थर्मल स्क्रिद्वारे तपासणी केली जात आहे कोरोना हा विषाणू संसर्ग प्रामुख्याने कुत्रा मांजर उं यासारखे पाळीव प्राणी तसंच कधी कधी माणसांमधेही पसरतो गुवाहारी ब्रिं सुरु असलेल्या खेलो डिया युवा स्पर्धेत आज जलतरणाच्या विविध स्पर्धा प्रकारातली पदकं निश्चित झाली

मुष्टीयुद्धात पुरुष गाते हरियाणानं दोन सुवर्ण पदकं मिळवली

महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या सरस योजनेअंतर्गत महालक्ष्मी सरस दोन हजार वीस या उत्पादन विक्री प्रदर्शनाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतल्या एम

आर डी ए

यापुढे हा उपक्रम व्यावसायिक पातळीवर यापेक्षाही मोठा िप्पा गाठेल आणि बचत गाव्या महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक ठरेल असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती महराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीप आणि महाराष्ट्र ग्रामजीवन अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला आणि तिर मान्यवर उद्घाज़ाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते